यामध्ये महाराष्ट्र उत्तर प्रदेश छत्तीसगड गुजरात झारखंड आणि लड्डाखचा समावेश असल्याचं आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अगरवाल यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं

कोरोनाच्या सध्याच्या उत्परीवर्तीत प्रकारावर देशातल्या लसी परिणामकारक असल्याचा निर्वाळा मुख्य वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांनी यावेळी दिला जास्त प्रमाणात संसर्ग पसरवणारे कोरोनाचे असे आणखी काही प्रकार भारतासह संपूर्ण जगभरात आढळू शकतात त्यामुळे ही वेळ सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची आहे असं राघवन म्हणाले संसर्ग रोखण्यासाठी मास्क आणि सुरक्षित अंतराचे नियम पाळणं अत्यंत आवश्यक आहे असं सांगून भारत आणि संपूर्ण विश्व या जागतिक संकटातून बाहेर पडेल असा विश्वास राघवन यांनी व्यक्त केला

मोदी लस दरम्यान कोविड प्रतिबंधक लस वाया जाण्याचं प्रमाण कमी करून समाजासमोर नवं उदाहरण निर्माण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्यसेवा कर्मचारी आणि परिचारिकांचं कौतुक केलं आहे केंद्राकडून मिळालेल्या जास्तीत जास्त लसींचा वापर केरळनं केल्याचं मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी काल ट्वीट संदेशाद्वारे सांगितलं होतं त्याचा उल्लेख पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट संदेशात केला आहे

जयशंकर यांनी ट्विटर संदेशाद्वारे सांगितलं संभाव्य कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे इंग्लंडमध्ये असूनही ही खबरदारी घेत असल्याचं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे सीएसआर कोविड निगा केंद्रांना आरोग्य सुविधेसाठी कंपनी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अर्थात सीएसआरमधून दिलेली रक्कम कंपनी कायद्याअंतर्गत सीएसआर म्हणूनच गणली जाईल असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे वैद्यकीय प्राणवायू निर्मिती आणि साठवणूक प्रकल्प ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर्सची निर्मिती आणि पुरवठा व्हेंटिलेटर्स सिलिंडर्स आणि अन्य वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा यांचा सीएसआरमध्ये समावेश असल्याचं सरकारनं सांगितलं आहे कंपनी व्यवहार मंत्रालयानं याबाबतचं निवेदन प्रकाशित केलं आहे विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी दिलेला निधीसुद्धा सीएसआर अंतर्गत ग्राह्य धरला जाणार आहे

आगामी काळात हा पुरवठा आणखी वाढवण्यात येईल असं गौडा यांनी सांगितलं

रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांनी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली गुह मंत्रालय कोणत्याही रुग्णालयात विशेषतः कोविड रुग्णालयात आगीच्या दुर्घटना घडणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी कृती आराखडा आखण्याच्या सूचना केंद्रिय गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्येही दक्षता घेतली जावी असं मंत्रालयानं म्हटलं आहे सध्याच्या वाढत्या तापमानामुळे तसंच देखभाल दुरुस्तीच्या अभावी किंवा वीजेचा दाब वाढल्यामुळे शॉर्ट सर्किटसारख्या घटना होऊ शकतात यासाठी आरोग्य वीज वितरण आणि अग्नीशामक विभागांसोबत सविस्तर आढावा घ्यावा अशी सूचना गृह सचिवांनी केली आहे अधिकाऱ्यांनी वेळोवेळी अंतर्गत वायरिंग आणि सुरक्षा उपकरणांच्या कार्यक्षमतेची तपासणी करावी आणि त्रुटी आढळल्यास योग्य ती उपाययोजना करावी देशभरात मोठ्या प्रमाणात कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात कोविडचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला आहे या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आयुषच्या पर्यायी उपचारपद्धती राबवण्याबाबत चाचपणी करावी असे निर्देशही अमित देशमुख यांनी दिले आहेत

सध्या एल आय सी म्हणजेच आयुर्विमा महामंडळ हे आयडीबीआय बँकेचे प्रवर्तक असून भारत सरकार सहप्रवर्तक आहे

भारत आणि ब्रिटन यांच्यात स्थलांतरासह अन्य काही महत्त्वपूर्ण करार करण्यालाही आज मंजुरी देण्यात आली आरबीआय गव्हर्नर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज सकाळी देशातल्या कोविड स्थितीच्या पार्श्वभूमीवर बँकेच्या धोरणांविषयी माहिती दिली

भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या स्थितीवर यापूढेही बारकाईनं लक्ष ठेवेल आणि आपल्या अखत्यारितली सर्व साधनं देशसेवेसाठी उपयोगात आणेल अशी ग्वाही बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज दिली देशाच्या विविध भागात कोरोना संसर्गाचा फैलाव ज्या वेगानं होत आहे ते पाहता देशाला जलद आणि व्यापक कृतीची गरज आहे समाजातले विविध वर्ग व्यावसायिकांपासून ते छोट्यात छोट्या आणि सर्वाधिक परिणाम झालेल्या घटकांपर्यंत पोहोचून सुनियोजित कालबद्ध कृती करण्याची आवश्यकता आहे असं दास म्हणाले

रेपो दरानं तीन वर्षांसाठी याद्वारे भांडवल उपलब्ध करुन दिलं जाईल

या योजनेतून लस उत्पादक आयातदार पुरवठादार तसंच अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांचे आयातदार पुरवठादार रुग्णालयं तपासणी प्रयोगशाळा ऑक्सीजन आणि व्हेंटिलेटर उत्पादक कोविडची औषधं आयात करणाऱ्या कंपन्या तसंच उपचारांसाठी रूग्णांनादेखील बँका नवीन कर्ज पुरवठा करू शकतील यंदा सरासरीइतक्या पावसाचा अंदाज असल्यामुळे ग्रामीण भागातूनही पतपुरवठ्याची मागणी वाढेल महागाई नियंत्रणातही याचा फायदा होईल नवीन नियमावलींचा स्वीकार करून व्यवसाय करणं व्यावसायिकही शिकत आहेत

अन्नधान्यं आणि भाजीपाल्याचे दरही लवकरच आटोक्यात येतील असं ग्राहक व्यवहार विभागाच्या गेल्या महिन्याच्या आकडेवारीतून दिसून येतं असं शक्तीकांत दास यांनी सांगितलं आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून कुणाल शिंदे यांच्यासह सुरेखा जोशी पुणे मराठा आरक्षण महाराष्ट्रात सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशात मराठा समाजाला दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे

या आरक्षणाबाबत गायकवाड आयोगानं किंवा उच्च न्यायालयानंही कोणतीही अपवादात्मक परिस्थिती नमूद केलेली नाही

आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नसून तो केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनाच असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं सांगितल्यामुळे आता मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय पंतप्रधान आणि राष्ट्रपर्तींनीच घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलं ठाकरे यांनी काही वेळापूर्वी समाज माध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी राज्यातल्या कोरोना परिस्थितीचाही आढावा घेतला राज्यातल्या काही जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी झाला असं वाटत असलं तरी कोरोना विरुद्धची लढाई अजूनही संपलेली नाही असं ठाकरे म्हणाले दरम्यान राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात योग्य प्रकारे बाजू मांडली नाही या संपूर्ण प्रक्रियेत राज्य सरकारचा समन्वय नव्हता अशी प्रतिक्रिया विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरात बातमीदारांशी बोलतांना व्यक्त केली ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आज सकाळी कोलकत्ता इथं राज्यपाल जगदीप धनखर यांनी राजभवनात एका साध्या समारंभात त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली अन्य मंत्र्यांचा शपथविधी उद्या आणि परवा असा दोन टप्प्यात होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे दरम्यान निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज भाजपानं देशात विविध ठिकाणी आंदोलन केलं महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी बीडमध्ये निषेध आंदोलन केलं तामिळनाड् तामिळनाडूमध्ये द्रमुक पक्षाचे प्रमुख एम के स्टॅलिन यांनी आज राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेउन सत्ता स्थापनेचा दावा केला

येत्या शुक्रवारी नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे केरळ केरळमध्ये पिनरई विजयन यांच्या नेतृत्वाखाली सत्तास्थापनेसाठी आणि मंत्रीमंडळाच्या निवडीसाठी लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे

त्यानंतर सरकारचं शपथविधी होणार आहे